आजच्या स्टार्टअप कंपन्या भविष्यातील बहराष्ट्रीय कंपन्या होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

नागप्रात कोविड लसीकरणासाठीची रंगीत तालिम यशस्वीपणे पार पडली

नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन उद्या केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते होणार

अंधारे यांचं नागप्रात निधन

ओडिशामधल्या संबळप्र इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्था आयआयएमच्या कायमस्वरुपी कॅम्पसची पायाभरणी पंतप्रधानांनी आज केली त्यावेळी ते बोलत होते शेती क्षेत्रापासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंत स्टार्ट अप्सची व्याप्ती वाढत असून देशातल्या बहतांशी शहरामंध्ये आता स्टार्टअप्स येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले

या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आलेले विदयार्थी आत्मनिर्भर भारताच्या अभियानाला बळकटी देतील असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं बाळासाहेब थोरात बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी घेतलेला मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय लाभदायक ठरला असल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे

त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेने तसंच उद्योगक्षेत्राने गती घेतल्याचं त्यांनी सांगितलं घर खरेदी करणाऱ्यांसाठीही हा निर्णय फायदेशीर असल्याचं थोरात म्हणाले

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी ही माहिती दिली

सिरम आणि भारत बायोटेक सिरम आणि भारत बायोटेकनं निर्माण केलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी काही अटींच्या आधारे परवानगी देण्याचा निर्णय राष्ट्रीय औषध नियंत्रण महासंचालनालयाच्या तज्ञ समितिनं घेतला आहे काल या संदर्भात नवी दिल्ली इथं समितीची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला स्रक्षितता परिणामकारकता आणि देशात परदेशात ही लस दिल्या नंतर स्वयंसेवकांवर त्याचा झालेला परिणाम त्याचा संपूर्ण तपशील सादर करावा अशी ही अट टाकण्यात आली आहे

तेजोमयी भालेराव यांनी तयार केलेल्या केळफ्ल इन्स्टंट सूपला पेटंट जाहीर झालं आहे मधुमेहावर अत्यंत गुणकारी असलेलं हे केळफ्लाचं सूप हिमोग्लोबीन वाढीसाठीही लाभदायक ठरणार असल्याचं डॉ भालेराव यांनी सांगितलं भारतीय पेटंट संस्थेनं त्यांच्या या संशोधनाला पेटंट जाहीर केलं आहे केळीचे घड विकसीत होत असताना गळून पडणाऱ्या केळफ्लाची भ्कटी आणि काही औषधी घटकांच्या मिश्रणातून भालेराव यांनी इन्स्टंट स्प भूकटी तयार केली आहे शिवराज सिंग चौहान केंद्र सरकारने तयार केलेले तिन्ही कृषी कायदे हे शेतकरी हिताचे असल्याचा दावा मध्यप्रदेशचे म्ख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे केला त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आलेल्या म्ख्यमंत्री चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी हित पाहणारे एकमेव पंतप्रधान आहेत त्यांनी केलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे असले तरी त्याविषयी शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवून काही राजकीय पक्ष राजकारण करू पाहत आहेत

ड्राय रन कोरोना विषाणूवरील लस सर्व भारतीयांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं स्रू असलेल्या रंगीत तालमीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांन्नी आज काही रुग्णालयांना भेटी दिल्या

लसीची उपय्क्तता आणि स्रक्षिततेसंदर्भात लोकांनी अफवा परसवू नये असं आवाहन हर्षवर्धन यांनी केलं आहे सरकार लसीसंदर्भात कोणतीही तडजोड करणार नाही असं त्यांनी सांगितलं पोलिओ लसीकरण कार्यक्रमास सुरुवात झाली त्यावेळी लोक लस घेण्यास टाळाटाळ करत होते मात्र ती मोहीम यशस्वी ठरली असं ते म्हणाले महाराष्ट्रात प्णे नागपूर जालना आणि नंद्रबार या चार जिल्ह्यांची यासाठी निवड लकीकरणाच्या तालिमीसाठी करण्यात आली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार नागपुरात तीन ठिकाणी ड्ञाय रन यशस्वीपणे पार पडली नागपूर महानगरपालिकेच्या के टी नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मनपा आय्क्त राधाकृष्णन बी

मनपा आय्क्त राधाकृष्णन बी यांनी ड्राय रन दरम्यान लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली शासनाच्या निर्देशान्सार करण्यात आलेल्या तयारीत काही त्र्ट्या आहेत का काही अडचणी आहेत का ओळखपत्रान्सार लसीकरणासाठी नोंदणी करताना काही अडचणी येत आहेत का याबाबत आरोग्य अधिकारी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली ज्या काही त्र्ट्या आहेत त्या दूर करा आणि अडचणी असतील तर त्याची नोंद करा असे निर्देश दिले

नारी रोडवरील ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या बाजूला प्रादेशिक परिवहन कार्यालयाची नवीन इमारत आहे केद्रींय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ नितीन राऊत विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेविधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह गृहमंत्री अनिल देशम्ख क्रीडामंत्री सुनील केदार परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील उपसभापती विधानपरिषद निलम गोऱ्हे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर खासदार विकास महात्मे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करून हा कार्यक्रम होणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी केले आहे मध्य रेल्वे मध्य रेल्वे नागप्र मंडळातर्फे काल डिवीजनल स्पोटर्स असोसिएशन दवारे आयोजित फिट इंडिया फ्रीडम रन अभियानाच्या चौथ्या टप्प्यातील प्रस्कार प्रदान करण्यात आले

या काळात आरोग्याला प्राधान्य देत आरोग्यासाठी निधी वळता करावा लागला आहे त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांची गती मंदावली होती आता या विकासकामांना गती देण्यात येईल प्रत्येक नागरिकाने आरोग्याची काळजी घेत काम केले पाहीजे सध्या व तसेच भविष्यात भेडसावणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पश्संवर्धन दुग्धविकास व मत्स्यविकास य्वक आणि क्रीडामंत्री स्नील केदार यांनी केले

नागपूर महानगर वगळता जिल्हा परिषद नागपूर आरोग्य विभागामार्फत जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात येत आहे

भालचंद्र अंधारे यांच आज संध्याकाळी नागप्रात निधन झाल

अंधारे हे वसंतराव नाईक कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे विभाग प्रम्ख म्हणून सेवा निवृत झाले होते मध्य प्रदेशातील वरशिवणी इथे जन्मलेले डॉ

दोन हजारांवर दर्जेदार संदर्भ ग्रंथांसह भोसलेकलीन पत्र व्यवहाराचा संग्रह असलेले हे केंद्र अभ्यासकांसाठी महत्वाचे आहे त्यांच्या निधनामुळे संपूर्ण समाजाची मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांवर व्यक्त करण्यात येत आहे